लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागं घेण्याचा आजचा शेवटचा दिवस या टप्प्यात अमरावती ब्रुलढाणा आणि अकोला मतदारसंघांचा समावेश

लोकसभा र्मानवडणूकोत मतदानाचा टक्का वाढवा यार्कारता महाराष्ट्रातील बारा मान्यवरांची सादच्छादूत म्हणून नियुक्ती

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात होऊ घातलेल्या मतदानासाठी आज उमेदवारी अर्ज मागं घेण्याचा शेवटचा दिवस होता

अमरावती मतदारसंघात प्रमुख उमेदवारांमध्ये शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ तसंच बुहजन समाज पक्षाचे अरूण वानखेडे यांचा समावेश आहे

भारतीय जनता पक्षाचे संजय धोत्रे काँग्रेस पक्षाकडून हिदायतउल्ला बरकतउल्ला पटेल आणि बद्दजन समाज पक्षाचे भाई बी

कांबळे या प्रमुख उमेदवारांचा यात समावेश आहे

त्यापैकी दोन उमेदवारांचे अर्ज छाननीअंती बाद ठरविण्यात आले आज अर्ज मागं घेण्याच्या शेवटच्या दिवशी एका अपक्ष उमेदवारानं आपले उमेदवारी अर्ज मागं घेतल्यानंतर बुलढाणा मतदारसंघामध्ये आता बारा उमेदवार रिंगणात आहेत सर्व उमेदवारांनी त्यांच्यांशी संबंधित गुव्ह्यांबाबत माहिती उमेदवारी अर्ज भरण्या अगोदर निवडणूक समितीसमोर सादर करावी याबाबत केलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानने करिता व्यायालयानं केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे

याकरिता व्यायमूर्तीद्वय आर

नरीमन आणि विनित सरन यांच्या पीठानं निवडणूक उपायुक्त कायदेसचिव आणि मंत्रिमंडळाच्या सचिवांनासुद्धा उत्तर दाखल करण्याबाबत कळविलं आहे मागील वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात पाच सदस्यीय कायदेमंडळ पीठानं सर्व उमेदवारांनी आपल्या गुन्ह्यांबाबत मोठ्या प्रमाणांत सर्व प्रसारमाध्यमांमध्ये माहिती द्यावी तसंच याबाबतचे दिशानिर्देश निवडणूक आयोगाला सुद्धा देण्यात आले होते

व्यायमूर्ती एस

बोबडे आणि न्यायमूर्ती एस अब्दुल नझीर यांच्या खंडपीठानं आज ही मुदतवाढ दिली एसआयटीचे निम्म्यापेक्षा अधिक तपास पूर्ण झाल्यानं चमूला उर्वरित तपासासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे गेल्या वर्षीच्या अकरा जानेवारीला विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली होती

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठासमोर झालेल्या सुनावणीत र्ाबल्किस बानोनं ग्रजरात सरकारनं देऊ केलेली पाच लाख रुपयांची मदत नाकारलो

त्यांच्याावरुद्ध कतव्यात कसूर आण पुराव्यांशी छेडछाडीचा गुन्हा ासद्ध झाला होता

यंदाच्या लोकसभा निवडणुकोत मतदानाचा टक्का वाढावा तसंच मतदान हक्काचं महत्व सांगण्यासाठी निवडणूक आयोगाच्यावतीनं मतदार जागृतीचे र्वावध उपक्रम रार्बावले जात आहेत

समाज माध्यमे मुद्रित माध्यमे आर्गण इलेक्ट्रॉर्गेनक माध्यमांबरोबरच जर्गाहरात फलक भित्तीपत्रकादवारे हे सादच्छादूत लोकशाहो सुदृढ करण्यासाठो मतदान करण्याचं आवाहन करीत आहेत

भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार आणि केंद्रीय आय्रष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघासाठी नामांकन अर्ज दाखल केला यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि गोव्याचे भाजपाध्यक्ष विनय तेंडूलकर उपस्थित होते विद्यमान भाजपा खासदार नरेंद्र सवयीकर यांनी देखिल काल दक्षिण गोवा मतदारसंघातून नामांकन अर्ज दाखल केलं आहे काँग्रेस आणि आम आदमी पक्षातर्फे अद्याप नामांकन भरण्यात आली नसून गोव्यात चार एप्रिल हा नामांकन भरण्याचा शेवटचा दिवस आहे

लोकसभेच्या निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात अकरा एप्रिलला विदर्भात सात मतदारसंघात मतदान होणार आहे काल उमेदवारी अर्ज मागं घेण्याच्या शेवटच्या दिवशी या मतदारसंघातील लढतीचं चित्र स्पष्ट झालं आहे

विदर्भातील नागपूर रामटेक चंद्रपूर वर्धा गडचिरोली चिमूर भंडारा गोंदिया आणि यवतमाळ वाशिम या सात मतदारसंघात पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे रामटेक नागपूर आणि यवतमाळ वाशिम या मतदारसंघातून प्रत्येकी तीन महिला उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत वर्धा आणि भंडारा गोंदिया मतदारसंघात प्रत्येकी एक महिला उमेदवार निवडणूक रिंगणात आहे तर गडचिरोली चिमूर या अन्रस्रचित जमातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघात आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकही महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नाही

शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांना शिवसेनेनं पुन्हा उमेदवारी दिली आहे या मतदारसंघातून गवळी सलग चार वेळा विजयी झाल्यात

आकाशवाणीच्या नागपूर केंद्रातर्फे फाल्ग्रनी तरंग या शास्त्रीय उपशास्त्रीय संगीत सभेचं आयोजन आज सायंकाळी साडेसहा वाजता लक्ष्मीनगर इथल्या सायंटिफिक सभाग्रहात करण्यात आलं आहे कार्यक्रमात सूरमणी सानिया पाटणकर उपशास्त्रीय गायन प्रकारात राग बसंत सरगम गीत होरी आणि नाट्यसंगीत सादर करतील तर नागपूर आकाशवाणीचे उस्ताद नासीर खान सतार वादन सादर करतील

त्यांना अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत प्रथम भाषा अस्तित्वात आली आणि त्यानंतर व्याकरण अस्तित्वात आलं साधू असाधू शब्दांचा विचार करणारं व्याकरण हे शास्त्र असून संस्कृत भाषेत संभाषणं करताना किमान व्याकरण माहित असावं असं प्रतिपादन संस्कृत भारतीचे अखिल भारतीय शिक्षण प्रमुख डॉ विश्वास यांनी केलं कवि क्लग्रूरू कालिदास विद्यापीठाच्या वेद विद्या शाखेअंतर्गत वेद व्याकरण विभाग आणि संस्कृत भारती विदर्भ प्रांत यांच्या संयुक्त विद्यमानं आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पुराविद्यातज्ञ डॉ सदाशिव अंबादास डांगे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित व्याख्यानमालेत डॉ विश्वास बोलत होते त्यांनी विविध ग्रंथ आणि कथांचे उदाहरण देऊन व्याकरण शिकण्याचं महत्व पटवून दिलं

भारतीय संघ यापूर्वाच अंततम फेरोत दाखल झाला असून अंततम सामना उदया दक्षिण कोोरया सोबत होणार आहे भारतीय ख्रल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी

सिंधू बी साईप्रणित पारूपल्ली कश्यप एच

प्रणोय आणि किदांबी श्रीकांत यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे तत्पूर्वी आज नवी दिल्ली इथं झालेल्या उप उपांत्य सामन्यांमध्ये पी

सिंधूनं हाँगकाँगच्या डेंग जॉय झ्रऑनला महिला एकेरीत हरवलं तर पुरूष एकेरीत साई प्रणितनं समीर वर्माला किदांबी श्रीकांतनं चीनच्या प्रतिस्पर्ध्याला पारूपल्ली कश्यपनं थायलंडच्या प्रतिस्पर्ध्याला तर एच

प्रणॉयनं डेन्मार्कच्या प्रतिस्पर्ध्याला आपापल्या सामन्यांमध्ये पराभूत केलं

मेर्डिकल र्मिकट मतदान कद्रांवर सावलोंची व्यवस्था र्दिव्यांग तसंच गभवती र्माहला मतदारांसाठां स्वयंसेवकांची मदत लहान मुलांसाठी पाळणाघर अंध आण दिव्यांग मतदारांच्या वाहतुकांची व्यवस्था रांगेचं व्यवस्थापन या स्रावधा यावर्षा नव्यानं करण्यात येणार आहेत मतदारांना मतदान करणं सुलभ व्हावं यासाठी निवडणूक आयोगामाफत र्वावध उपाययोजना केल्या जातात गेल्या र्निवडणुकोंत मतदान कद्रांवर सुमारे सात प्रकारच्या स्रावधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या